कोरोना लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घ्यावं अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं केली आहे राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या शोधमोहिमेत अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांचा सहभाग मोलाचा होता हे आरोग्य विभागानंही सांगितलं आहे या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्याच्या द्रष्टीनं त्यांचंही लवकरात लवकर लसीकरण व्हावं अशी अपेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे बर्ड फ्ल्य् राज्यात प्रणे विभागातील जिल्ह्यांतही बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव आढळून आला आहे

पूणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदे आणि दौंड तालुक्यातील बोरीबेल इथं बर्ड फ्लूने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं तपासणीत निष्पन्न झालं आहे

नीलम गोन्हे टाळेबंदीच्या काळात शेतातला ताजा आणि स्वच्छ माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था अधिक मजबूत झाली त्याच व्यवस्थेला अजून उत्तम वळण देण्यासाठी आठवडी बाजार संकल्पना मदतीची ठरेल असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोन्हे यांनी आज पूण्यात व्यक्त केला विंग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड द्वारा आयोजित शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजार विक्री केंद्राचं उद्वाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या पुण्यात चालू केलेल्या ताईचा डबा या संकल्पनेचा देखील अनेकांना लाभ झाला अनेक महिलांना यातून रोजगार उपलब्ध झाला असं डॉ

अन्य भाज्यांचे भाव स्थिर आहेत पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाली असून कोथिंबीर मेथी चाकवत यांचे भाव वधारले आहेत फळ बाजारात डाळिंब टरबूज बोरेसंत्री मोसंबी या फळांना ग्राहकांकडून चांगला उठाव मिळत आहे रिव्हर सायक्लोथॉन इंद्रायणी नदी संवर्धन आणि कोरोना योदध्यांना सलामी देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आज रिव्हर सायक्लोथॉन म्हणजेच सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भोसरीतल्या गाव जत्रा मैदानात सकाळी साडेसहा वाजता महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन झालं दहा किलोमीटर आणि पंचवीस किलोमीटर स्वरूपाच्या या रॅलीत जवळपास पाच हजार सायकलपट्नी सहभाग नोंदवला होता पणे क्रीडा फुरसुंगी इथल्या क्रिकेट मैदानावर महिला गटाची जिल्हास्तरीय क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे आज झालेल्या सामन्यात एच

माया सोनवणे किरण नवगिरे आणि वैष्णवी काळे या विजयाच्या शिल्पकार ठरल्या

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत